ही सर्व केंद्रं द्रदृश्य प्रणालीमार्फत एकमेकांशी जोडण्यात आली आहेत प्रत्येक केंद्रावर आज शंभर जणांना लस दिली जाणार आहे यासाठी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधली यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे

आठवड्यातले चार दिवस म्हणजेच सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवारी कोविड लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार असून इतर दिवशी नेहमीच्या लसीकरणासाठी राखून ठेवण्यात आले आहेत

अमेरिकेत संसर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे

दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्याअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे

पात्र दिव्यांगांमध्ये ऍसिड हल्ल्यात जखमी झालेले स्वमग्न विशिष्ट शैक्षणिक अक्षमता मानसिक आजार बहुविकलांगता शारीरिक वाढ खूं झैले तसंच स्नायू विकृती उद्भवलेल्या व्यक्तींचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे निवडणक आयोग राज्यं अथवा केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात त्यांच्या कारकिर्दीत कोणतीही कारवाई करायची झाल्यास आता केंद्रिय निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे यासंदर्भातलं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यांचे सचिव कार्मिक विभागाचे सचिव राज्यांचे निवडणूक आयुक्त आणि मंत्रीमंडळ सचिवांना पाठवलं आहे निवडणुका पार पडल्या की निवडणूक अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं जात असल्याच्या अनेक घ जा समोर आल्यामुळे आयोगानं हा निर्णय घेतला आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांमधेही कोणतीही कपात करू नका असे आदेश आयोगानं राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत उर्जा मंत्रालय घरांच्या छतांवर सौर पत्रे बसवून सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय मंत्रालयानं स्रू केलेल्या ग्रीडशी जोडल्या जाणाऱ्या सौर ऊर्जा योजनेचा द्सरा प्पा सध्या सुरू आहे आपण या योजनेसाठी अधिकृत विक्रेते असल्याचं सांगून काही सौर ऊर्जा पत्रे बसवणाऱ्या कंपन्या नागरिकांची फसवणूक करत असल्याचं आढळून आल्यानं मंत्रालयानं निवेदन प्रसिध्द करत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे या योजनेसाठी कोणालाही विक्रेते म्हणून मान्यता दिलेली नसून स्थानिक वीज वितरण कंपन्यांमार्फत योजना राबवली जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे या वितरण कंपन्यांनी लिलावपद्धतीने काही विक्रेत्यांना नियुक्त केलं आहे ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असून सौर पत्रे बसवायचे असल्यास नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करावा असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे

आंध्र प्रदेश गोवा ग्जरात हरियाणा कर्ना कि केरळ मध्य प्रदेश तेलंगण त्रिप्रा आणि उत्तर प्रदेश या दहा राज्यांनी यापूर्वीच ही योजना कार्यान्वित केली आहे

बायडन यांनी अनेक महत्वाच्या पदांवर भारतीय वंशाच्या व्यक्तींची नियुक्ती केली आहे

हे जगातील सर्वांत शक्तिशाली अस्त्र असल्याचा दावा तिथल्या सरकारी माध्यमांनी केला आहे उत्तर कोरियात सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक बैठकीत अमेरिका हा देशाचा सर्वांत मोठा शत्रू असल्याचं सांगण्यात आलं होतं त्यामुळं काल झालेलं क्षेपणास्त्राचं प्रदर्शन हा अमेरिकेला दिलेला इशारा असल्याचं मानलं जात आहे

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांना असलेल्या समर्थकांच्या पाठींब्यात प्रथमच मोठी घा झाली आहे

एका संशोधन केंद्रानं केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे

डॉपलर रडार केंद्रीय पृथ्वी विज्ञान तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टि हर्ष वर्धन यांनी हवामान विभागाच्या स्थापना दिनानिमित्त काल पहिल्या डॉपलर हवामान रडारचं उद्घाजे केलं उत्तराखंड राज्यात सिमल्यातल्या क्फ्री आणि नैनितालमधल्या मुक्तेश्वर इथं हे रडार उभारण्यात आलं आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठीच नाही तर पर्या किंनाही त्यांच्या प्रवासाचं नियोजन करण्यासाठी हवामानाचा अचूक अंदाज असणं आवश्यक असल्याचं हर्ष वर्धन यावेळी म्हणाले मंडी आणि डलहौसी इथं आणखी दोन रडार उभारणार असल्याचं यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीर केल

पोलिस दलांसाठीच्या विविध विकास कामांच्या पायाभरणी उद्घा ित्र समारंभात ते उपस्थित राहतील बेळगाव इथं अमित शहा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे क्रीडा नियक्ती मध्यम आणि दीर्घ अंतराच्या स्पर्धांसाठी भारतीय अँथले सिक्स पथकाच्या प्रशिक्षक पदी बेलारूसमधील प्रशिक्षक निकोलाय नेसारेव्ह यांची केंद्र सरकारनं नियुक्ती केली आहे िकियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती असून नेसारेव्ह यांचा कार्यकाल सप्धे बिरपर्यंत असेल

भारतातर्फे न जोजन शार्दूल ठाकूर आणि वॉशिंगज़ सूंदर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले सामन्याचा आजचा द्सरा दिवस आहे

हवामान राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या वातावरणात आज सकाळी दा ध्र्युकं होतं

चेन्नई आणि कोलकत्यातही सकाळी धुकं होतं मुंबईत आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे